प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धुवावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

शिवाजी दळणर आणि उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेद्मुथा यांचं निधन

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं काल हे निर्देश दिले देशातली कोरोना विषाणू संसर्गाची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं एक स्वाधिकारे सुमोटो याचिका दाखल करुन घेत केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे देशात वेगवेगळ्या सहा उच्च न्यायालयात या संबंधी याचिकांवर सुनावणी सुरू आहे त्यामुळे या प्रकरणात संदिग्धता निर्माण होऊ शकते ही गोष्ट लक्षात घेता या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश या पीठानं दिले आहेत या प्रकरणी न्यायालयीन मित्र म्हणून ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिश साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयानंही यासंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारला कोविड परिस्थितीवर मात करण्यासाठी कशाप्रकारे व्यवस्थापन करत आहात असा सवाल केला न्यायालयानं यासंदर्भात चार मे पर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे औरंगाबादच्या खंडपीठानंही यासंदर्भात एक स्वतहून याचिका दाखल करुन घेतली

दरम्यान देशातील कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेणार आहेत

या बैठकीमुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार दौरा त्यांनी रद्द केला आहे ड्वीट संदेशाद्वारे त्यांनी ही माहिती दिली मोदी यांच्या आज बंगालमध्ये चार प्रचारसभा नियोजित होत्या

पंतप्रधानांनी या बैठकीत प्राणवायू उत्पादन वाढवणं तसंच प्रवठा सुरळीत करण्याविषयी विचारविनिमय केला प्राणवायू प्रवठ्यात काही अडचणी येत असतील तर स्थानिक प्रशासनांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी यावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला प्राणवाय्चा बेकायदेशीर साठा करणाऱ्यांवर राज्यांनी कडक कारवाई करावी आणि प्राणवाय्च्या वाहत्कीसंदर्भात ठोस व्यवस्था करावी असंही त्यांनी सांगितलं

केंद्रीय गृहसचिव आणि राष्ट्रीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष अजयक्रमार भल्ला यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत प्राणवायू वाहून नेणाऱ्या वाहनांना वेळेचंही कोणतं बंधन नसेल असं यात स्पष्ट करण्यात आलं आहे

केंद्र सरकारनं आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून प्राणवायुच्या वाटपाचा कोटाही केंद्र सरकारच्या हातात आहे महाराष्ट्रासाठी ठरवण्यात आलेला वाटा ग्रीन कॉरीडॉर करुन इतर राज्यातून तातडीनं उपलब्ध करुन द्यावा त्यासाठी राज्य सरकार सगळ्या पद्धतींनी नम्रतेने विनंती करत असल्याचं टोपे म्हणाले

राज्यातल्या कामगार संघटनांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते कामगार मंत्री हसन म्श्रीफ खासदार अरविंद सावंत तसंच आमदार प्रमुख अधिकारी कामगार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते गेल्या वर्ष ते सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाशी लढत असून येणाऱ्या वर्षभरात कोविड संसर्गाशी मुकाबला करताना राज्यातले उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच राज्याचं अर्थचक्र सुरु राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले कोविड सूसंगत वर्तणूक आत्मसात करण्यासाठी कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन कामगारांना काही महत्वपूर्ण नियमांचं पालन करणं किती आवश्यक आहे हे पटवून द्यावं असं त्यांनी यावेळी सांगितलं

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल या विद्यापीठांच्या कुलगुरुंची द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली त्यांनतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते ते म्हणाले सर्वांनुमते असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र राज्याच्या तेराही अकृषी विद्यापीठांमध्ये उर्वरीत असलेल्या सगळ्या परीक्षा ह्या ऑनलाइन पद्धतीनंच घेण्यात येतील

जेणेकरुन या ऑनलाईन एक्झाम मधून कुठलेही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता विद्यापीठाने महाविद्यालयाने आणि संस्थाचालकाने घेतली पाहिजे कोविड विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली

त्यासाठी पात्र असणाऱ्यांना कोविन जीओव्ही इन या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे नोंदणी केलेल्यांना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या एक मे पासून लस दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली सर्व सरकारी लसीकरण केंद्रावर ही लस विनामूल्य दिली जाणार असून त्या बरोबरच आरोग्य कर्मचारी आणि पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांचंही लसीकरण सुरुच राहणार आहे लस उत्पादन कंपन्यांना आपल्या उत्पादित लसींपैकी पन्नास टक्के लसींच्या मात्रा या राज्य सरकारांना तसंच खुल्या बाजारात थेट विकण्याची मुभाही देण्यात आल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे

ते काल परभणीत वार्ताहरांशी बोलत होते यामुळे जिल्ह्यात एक हजार खाटांची क्षमता वाढणार असून या केंद्रांमधून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसंच अन्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जिल्ह्यातल्या कोवीड केंद्रांमध्ये प्राणवायू प्रवठा सुरळीत व्हावा यादृष्टीनं जिल्हा प्रशासनानं उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं

शासनानं नाभिक समाजाला आर्थिक मदत करावी तसंच कर्जाचे हप्ते माफ करण्याची मागणी संघटनेचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी यावेळी केली

जिल्ह्यातल्या कोविड प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनासंदभांत दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या प्रमुख डॉक्टरांशी काल ते बोलत होते

आशिकी चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अतिशय गाजली साजन साथी राजा धडकन दिलवाले राजा हिंदुस्थानी अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं

बिराजदार यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्राविण्य मिळवलं त्यांनी कुराण शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्क्रतमध्ये भाषांतरित केला आहे संस्क्रतचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी बिराजदार यांनी आपलं संपूर्ण आय्ष्य खर्ची घातलं

त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सहसंपर्क प्रमुख म्हणून काम केलं होतं तसंच गंगाखेड विधानसभा मतदार संघाची निवडणुकही शिवसेनेच्या वतीनं लढवली होती गेल्या लोकसभा निवडण्कीत त्यांनी राष्टवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुणे इथं उपचार सुरु होते

जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रतिनिधी म्हणून सध्या ते कार्यरत होते महाराष्ट्र टाइम्स दैनिकाचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून तसंच उस्मानाबाद इथल्या दैनिक समय सारथीचे ते संस्थापक संपादक होते

यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातले बारा प्रकल्प बीड जिल्ह्यातले सात हिंगोली जिल्ह्यातले तीन जालना जिल्ह्यातले सहा लातूर जिल्ह्यातले नऊ नांदेड जिल्ह्यातले बारा उस्मानाबाद जिल्ह्यातले पाच आणि परभणी जिल्ह्यातल्या पाच प्रकल्पांचा समावेश आहे